न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचं या भेटीनंतर फडनवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

यासाठी गृहमंत्री अमित शहा लवकरच विमा कंपन्यांची बैठक धेणार आहेत तसंच केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठवलं जाईल असं शाह यांनी सांगितल्याचं मख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना य्वा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या मोहाडी गावाला भेट दिली अवकाळी पावसाम्ळे गावातल्या न्कसान झालेल्या द्राक्ष बागांची त्यांनी पाहणी केली संकटाचा काळ असला तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये असं आवाहन त्यांनी केलं खासदार डॉ स्जय विखे पाटील यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली कोणताही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही यादृष्टीनं न्कसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश स्जय विखे यांनी प्रशासनाला दिले वाशिम जिल्ह्यात पावसाम्ळे खरीप पिकाबरोबर फळबागांचंही न्कसान झालं आहे खासदार भावना गवळी यांनी आज या न्कसानीची पाहणी केली

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं असून पावसामुळे खडकपूर्णा पेनटाकळी तसंच खामगाव तालुक्यातल्या ज्ञानगंगा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग स्रु आहे याम्ळे अनेक नद्यांना पूर आला आहे

राज्यात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल असा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सतेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही असं सांगत त्यांनी यासंदर्भात अधिक बोलणं टाळलं राज्यात सरकार स्थापनेबाबत निर्माण झालेल्या स्थितीला शिवसेना जबाबदार नाही असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत आणि रामदास कदम या शिवसेना नेत्यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली या भेटीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ही सदिच्छा भेट होती मात्र यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली असं राऊत यांनी सांगितलं सरकार स्थापन करायला कृणालाही शिवसेनेची आडकाठी नाही ज्या पक्षाकडे बहमत आहे त्या पक्षानं सरकार स्थापन करावं असं ते म्हणाले या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली राज्यातल्या राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं पवार यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं उदया मुंबईत राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून पून्हा एकदा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेचा भाजपाला वाढता विरोध आहे मात्र यासंदर्भात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी आपली चर्चा झालेली नाही असं ते म्हणाले परदेशी गूंतवणूकीचा कायम राहिलेला ओघ जागतिक राजकीय पटलावरच्या अनिश्चित घडामोडींनी घेतलेली विश्रांती आणि सरकारकड़न विकासाला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी स्थानिक ग्रंतवणूकदारांना असलेली आशा यामुळे गेले काही दिवस शेअर बाजारात दिसत असलेला उत्साह आजही कायम राहिला

मुंबई पणे महामार्गावर बोरघाटात आज पहाटे एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर तीस जण जखमी झाले मृतांमध्ये तीन वर्षांच्या एका बालिकेचा समावेश आहे चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यान ही बस बोरघाटातल्या गारमाळा पॉईंटजवळ दरीत कोसळली जखमींवर खोपोली इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजकीय नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवल्याप्रकरणी सरकारनं विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी आणि या सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

ही मर्यादीत यादी आहे यापेक्षा जास्त माहिती असू शकते याची माहिती केंद्रसरकारला मे महिन्यापासून होती केंद्र सरकारला नावं कळली आहेत तर ती जाहीर करावीत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आशियायी देशांच्या प्रस्तावित प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करार अर्थात आरसीईपी विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर निदर्शन केली राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर दुधाच्या पिशव्या फोइन प्रस्तावित कराराविरोधात घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत राजू शेट्टींसह आंदोलकांना ताब्यात घेतलं यंदा जळगाव जिल्ह्यासह राज्यात झालेल्या दमदार पावसाम्ळे शेतकरी चिंतेत सापडला आहे मात्र दुसरीकडे या पावसामुळे जळगाव जिल्ह्यालगत असलेल्या सातपूडा पर्वतरांगा सौंदर्यानं बहरल्या आहेत यामुळे सातप्ड्याच्या पायथ्याशी असलेल्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत आहे आमचे जळगावचे वार्ताहर राजेश यावलकर यांनी याबाबत माहिती दिली

सांगली जिल्ह्यात अर्जून खराडे या वाळवा इथल्या तरुणाला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकानं ताब्यात घेतलं आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली अरबी समुद्रात महा नावाचं चक्रीवादळ आल्यानं समुद्र खवळलेला आहे

तसंच जे मच्छिमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीनं परत यावं असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच राज्याच्या किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे